यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नऊ प्ण्यात सात मुंबईत सहा नागपूरात चार तर यवतमाळ कल्याण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन आणि रायगड ठाणे अहमदनगर तसंच औरंगाबाद इथं प्रत्येकी एक असे रुग्ण आढळ्ल्याची माहिती टोपे यांनी ट्विटरवरुन दिली

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कृटूंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थंक नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलय्क्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किंवा टिश्य् पेपरनं झाकावं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सात जणांची राज्यसभेची निवड निश्चित झाली आहे आठवा अर्ज त्र्टीमुळे काल फेटाळण्यात आल्यानं इतर सात उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान भाजपकडून उदयनराजे भोसले रामदास आठवले आणि डॉक्टर भागवत कराड काँग्रेसकडून राजीव सातव आणि शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं आज पृण्यात निधन झालं

दीडशेहन अधिक चित्रपटांमधे त्यांनी काम केलं होतं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरही सहाय्यक म्हणून काम केलं होतं आज द्पारी बारा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत